राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी रुग्णांचा शोध घेणं त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करून घेणं याला आजही खूप महत्त्व आहे त्यानंतरच उपचार विलगीकरण करणं शक्य आहे अशा महत्वाच्या वेळी सामाजिक दायित्वातून फिरत्या प्रयोग शाळेची ही सुविधा उपलब्ध झाली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

ग्रामविकास मंत्री हसन म्श्रीफ यांनी काल ही माहिती दिली यासंदर्भातलं शासन परिपत्रकही काल सर्व संबंधितांना पाठवण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं जानेवारीमध्ये ग्रामसभा सुरु करण्यास संमती देण्यात आली होती परंतू दरम्यानच्या काळात कोरोना विषाण्चा नवीन प्रकार आढळल्यानं दक्षता म्हणून ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीकरणाच्या दसऱ्या टप्प्यात प्रशासनातल्या प्रथम प्रतिसाद गटातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काल लस घेतली औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण महापालिका आयुक्त आस्तिकुमार पांडेय पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांचा लस घेणाऱ्यांत समावेश होता

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लसीकरणानंतर माध्यमांशी संवाद साधला कोविड लस पूर्णतः सेफ आहे

बऱ्याचशा त्याच्या संदर्भात चुकीचे भ्रम समाजामधे पसरवल्या चाललेत सगळ्यांनी या लसीकरणामधे प्ढे आलं पाहिजे आणि या माध्यमातून आपला जिल्हा कोरोना करण्याच्या दृष्टीनं आपण पाऊल टाकलं पाहिजे

शहर आणि खेडे मिळून

त्यामुळे सरकारी विमानात बसलेल्या राज्यपालांना खाली उतरुन खासगी विमानानं प्रवास करावा लागला

राज्य सरकारनं याबाबत कोणतेही उत्तर दिले नाही दरम्यान राज्यपालांना सरकारी विमानानं उत्तराखंडचा प्रवास नाकारण्यामध्ये आपली चूक नसल्याचं राज्य शासनानं स्पष्ट केलं आहे राजभवन सचिवालयानं राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावयास हवी होती ती न केल्यानं राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाल्याचं शासनानं नमूद केलं आहे या प्रकाराबाबत शासनानं देखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातल्या संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे दरम्यान राज्य सरकारकडून जाणीवपूर्वक परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केली आहे

या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांच्या इंधन खर्चावर वर्षाला एक लाख रुपयांची बचत होणार आहे यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यास मदत होईल आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं परिवहन खात्यानं म्हटलं आहे

सीएनजी ट्रॅक्टरमुळे आता शेतकऱ्यांच्या इंधनाच्या दरात पन्नास टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकेल

पवार यांनी यासंदर्भात लक्ष घालावं अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होऊ शकतो असं आपण पवार यांना सांगितल्याचं उदयनराजे भोसले म्हणाले

या केंद्राची स्थापना करुन तात्काळ समन्वयकाची नियुक्तीही करण्यात येणार आहे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ दिगंबर गायकवाड यांनी याबाबतचं परिपत्रक जारी केलं

यावर्षीचा विंदा करंदीकर जीवन गौरव प्रस्कार ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे पाच लाख रूपये रोख मानचिन्ह आणि मानपत्र असं या प्रस्काराचं स्वरुप आहे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली श्री पू भागवत पूरस्कार अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनला मराठी भाषा अभ्यासक प्रस्कार औरंगाबादचे समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक प्रस्कार संजय जनार्दन भगत आणि आंध्र प्रदेशातल्या मराठी साहित्य परिषद यांना जाहीर झाला आहे

या करारामुळे राज्यातल्या स्थानिक कामगार विणकर हस्तकलाकार आणि छोट्या उद्योगांनी तयार केलेल्या वस्तूंना देशव्यापी बाजारपेठ उपलब्ध होईल असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला यासाठी फ्लिपकार्टनं मराठी भाषेतून आपलं संकेतस्थळ आणि अॅप्लिकेशन विकसित केलं आहे ग्रामीण भागातून तयार होणाऱ्या वस्तूंची बांधणी तयार वस्तू चिन्हांकीत करणं यासाठी फ्लिपकार्ट या कंपनीद्वारे कारागिरांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे तसंच या वस्तंचं विनामूल्य छायाचित्रण करण्यात येईल असं फ्लिपकार्टचे प्रमुख अधिकारी रजनीश कुमार यांनी सांगितलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत ही माहिती दिली याबरोबरच जिल्हा नियोजन समित्यांकडून आय पास संगणकप्रणालीचा शंभर टक्के वापर निधीचा वेळेत विनियोग आढावा बैठकींचं नियमित आयोजन आदी निकषांवर उत्कृष्ट ठरणाऱ्या महसूल विभागातल्या एका जिल्ह्याला पन्नास कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी पुढील वर्षापासून देण्यात येणार आहे जिल्हा नियोजन आराखड्यातील तीन टक्के निधी महिला बालविकासाच्या योजनांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यासाठी जिल्ह्यांना दिलेला अखर्चित निधी सार्वजनिक आरोग्य सेवांवर खर्च करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं

मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या तीन औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन तर जालना आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

नियमित प्रवासी गाड्या सुरू झाल्या नसल्यानं रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर तिरुपती विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हुजुर साहिब नांदेड विशेष पुणे हजूर साहिब नांदेड विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस सिकंदराबाद विशेष पनवेल हुजुर साहिब नांदेड विशेष अमरावती तिरुपती उत्सव विशेष या गाड्यांच्या आरक्षणाचा कालावधी वाढवला असून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर या गाड्यांचं आरक्षण सुरू होणार असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलं आहे

ही रेल्वेगाडी जालना इथून दररोज सकाळी साडे आठ वाजता सुट्रन दपारी चार वाजून वीस मिनिटांनी मुंबई इथं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणार आहे

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरुन माहिती घेऊन एका खाजगी संकेतस्थळाच्या मदतीनं हे बनावट ओळखपत्र बनवण्यात येत होतं महा ई सेवा केंद्रातला एक सेवक नवनाथ शिंदे आणि एक खाजगी संगणक केंद्र चालवणारा हरीश वाघमारे यांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे या प्रकरणी प्रंडलीकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून किती जणांचं बनावट ओळखपत्र तयार करण्यात आलं आहे याचा शोध घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन त्यांना या आशयाचं निवेदन सादर केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं

नोंदणी करताना अडचण आल्यास समाज कल्याण कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन कार्यालयामार्फत करण्यात आलं आहे

यावेळी दंत चिकित्सक डॉ राजाराम कोळेकर यांनी कर्करोग टाळण्यासाठी बीडी तंबाखू मुक्त राहणं गरजेचं असल्याचं सांगितलं

जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या गौर ग्रामपंचायतीमध्ये माझं गाव सुंदर गाव या उपक्रमांतर्गत प्लास्टिक गोळा करणं आणि नागरिकांशी संवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं तसंच कोरोना विषाणू संसर्ग काळात चांगलं काम केलेल्या आशाताई अंगणवाडीताईंचा सन्मान करण्यात आला